यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते शिवसेना अध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगितलं की माथाडी कामगार हे कामगार न राहता मालक देखील व्हावेत ही शिवसेनेची डेछा आहे आतापर्यंत शिवसेनेने कोणावरही अन्याय केला नाही कुणासोबतही सूडाचं राजकारण केलं नाही आणि करणार नाही असं ते म्हणाले राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सक्त वसुली संचालनालयानं गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँप्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज राज्यभरात तीव्र आंदोलनं केली विविध सामाजिक संघटनांनी बारामती बंदचं आवाहन केलं तर पुणे नाशिक लासलगाव परळी ॐ पक्ष कार्यकर्त्यांनी निर्दशनं केली मुंबईत सक्त वसुली संचालनालयाच्या कार्यालयावर राष्ट्रवादी युवक काँप्रेसनं मोर्चा नेला पोलिसांनी काही पदाधिका यांना ताब्यात घेतलं ठाण्यातही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक निदर्शनं करत होते सातारा जिल्ह्यात फलटण आणि रहिमपूर िं बंद पुकारण्यात आला होता त्याला शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

त्यानुसारच ही कारवाई सुरु आहे आमचं सरकार सूड बुद्दीनं वागणारं नाही असंही फडणवीस म्हणाले विधानसभा निवडण्कीचं बिगूल वाजल्यानंतर आता राज्यात वातावरण तापू लागलं आहे

नांदेडच्या सेंटरचं उद्घाटन आज उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते झालं राज्यात भाजपाचे वारे वाहत असून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी निवडणूक लढवू नये असा जाहीर सल्ला त्यांनी नंतर पत्रकार परिषदेत दिला अशोक चव्हाण यांनी नंतर निवेदनाद्वारे त्याचा प्रतिवाद केला आहे

पंजाब महाराष्ट्र सहकारी बैंकेवर निर्बंध आल्यानं अडचणीत आलेल्या ग्राहकांना केंद्र सरकार सर्वोतोपरी मदत करेल असं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे ते आज दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते या प्रकरणा संबंधात अनेकांशी बोलणं झालं आहे त्यांना दिलासा देण्यासाठी सरकार याप्रश्री लक्ष घालत आहे तसंच आवश्यक सर्व पावलं उचलणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली दरम्यान याआधी एका कार्यक्रमात सोन बाळगण्याबाबत जागृतीची गरज त्यांनी व्यक्त केली सोने हा भारतीयांसाठी भावनिक मुद्दा आहे मात्र अर्थव्यवस्थेत सोन्याच्या माध्यमातून पैसा खेळता राहिला हवा असं ते म्हणाले मुंबईतल्या चटईक्षेत्र निर्देशांक घोटाळ्याप्रकरणी म्हाडाच्या संबंधित अधिका यांवर गुन्हा दाखल करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली मुंबई उच्च न्यायालयानं या अधिका यांवर पाच दिवसात गुन्हा दाखल करा असे आदेश पोलिसांच्या आर्थिक गुन्हे तपास शाखेला दिले होते पुनर्विकासानंतर चटईक्षेत्र निर्देशांकाच्या बदल्यात मिळणारी तब्बल तीस लाख चौरस फूट विक्री योग्य जागा परत न घेता विकासकांना लाभ मिळवून देत

संपूर्णपणे देशी बनावटीची आय सी जी एस वराह ही नौका आज तटरक्षक दलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला तटरक्षक दलाच्या सात गस्ती नौकांच्या मालिकेतली ही चौथी नौका आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय हे एक महान व्यक्ती होते दीनदुबळ्यांसाठी त्यांनी आत्मीयतेनं दिलेलं योगदान हे कायम स्मरणात राहील अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्विटर संदेशात दीनदयाळ उपाध्याय यांना त्यांच्या जन्मदिनी आदरांजली वाहिली

त्याच टाकीतून काही दिवसांपूर्वी नाप्था गळती होऊन एका अधिकाऱ्यासह चौघांचा मृत्यू झाला होता आज गळती सुरू होताच नागाव आणि म्हातवली परिसरातले गावकरी प्रकल्पाच्या गेटवर जमा झाले होते